मराळ आरक्षणाच्या मुद्यावर मुळ्यमंत्री श्री

स्थितीचा आववा घेतला प्रत्येक टंवाईब्रास्त गावांना पाणी पुरवळ योजना उपलब्ध कठन देणार असल्याचं श्री

यांनी सांगितलं आणि नागपूर महानगरपालिकेच्या शाळंमध्ये लवकरच एवलेटिक्स आणि बुद्दीबळ खेळचे घडे दिले जाणार

तृणमूल कॉंग्रेसचे हेरेक ओ ब्रायन यांनी सभागृहार्ष कामकाज बाजूला ठेऊन या मुद्यावर चर्चेची मागणी केली

कामकाज प्रव्हा स्वरू झाल्यावर विविध पक्षांव्या खासदारांनी या मुद्यावर आपली मतं मांडली देशभरात विविध राज्यांमध्ये घुससोरी केलेल्या रोहिंग्यांना राज्यसरकारंही देशाबाहेर काढू शकतात असं श्री

ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराष्या तासात विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या रोहिंग्या घुसखोरांच्या विषयावर बोलत लोते गृहराज्यमंत्री श्री किरेब रिजिजू यांनी यासंदर्भात बोलताना रोठिंण्या घुससोर हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त करत त्यांना म्यांमारमध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं दरम्यान राष्ट्रीय नागरिकता नोंदणी पुस्तिका हा उपक्रम धर्माशी संबंधित वाही तर राज्यात राहणारे वागरिक भारतीय आहेत किंवा वाहीत हे विश्वित करण्यासाठी आहे असं भाजपाचे आसामचे प्रवक्ते श्री

तर आसाम गण परिषदेचे प्रवक्ते श्री तपन दास यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय वागरिकता नोंदणी पुस्तिकेच्या नावाखाली कुळलंही कारस्थान आपला पक्ष यशस्वी होवू देणार वाही असं स्पष्ट केलं आहे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाची बैठक घेऊन राज्यातल्या स्थितीचा आढवा घेतला या बैठकीला गृहराज्यमंत्री श्री दीपक केसरकर गृहविभागाचे सचिव आणि अधिकारी उपस्थित होते

केसरकर आज प्रणे जिल्ह्यात चाकण भागाचा दौरा करणार आहेत मराठा आरक्षणाच्या भागणीसाठी आज आंदोलकांनी नाशिक प्रणे महामार्गावर रास्ता रोको केला याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या एस टी

त्याम्रळं प्रवाशांची मोवी गैरसोय होत आहे कोल्हाप्ररतही आज मराव क्रांती संघट्वेच्या वतीनं करवीर बिवासी श्री अंबाबाईला साकडं घालण्यात आलं तसंच मंदिराच्या दारात जागरण गोंधळ घालण्याम आला

मराठा समाजाला आरक्षण भिळाले पाहिजे या मागणीसाठी ब्रुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात कालपासून ग्रंडव आंदोलव स्वरू करण्यात आलं सकल मराठ समाजाच्या वतीवं काल सकाळी जिजाऊ चौकात सामूहिकरित्या मुंडण आंदोलनाला सुरूवात करण्यात आली लोकसमेतला अविश्वास ठ्यव नामंजूर झाल्याबद्दल भाजप संसदीय पक्षावे आज पंतप्रधान श्री वरेंद्र मोदी यांचे अभिवंदन केलं या प्रस्तावाबंतरची भाजपा संसदीय पक्षाच्या कार्यकारणीची ही पहिलीच बैठक होती कोणत्याही तयारीशिवाय आणि अविचारावे अविश्वास ठ्यव आणून काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी त्यांचं खरं रूप उघड करण्याची संधी भाजपाला दिली असं श्री मोदींनी म्हटल्याचं संसदीय कामकाज मंत्री श्री अनंतकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं भारतीय जनतेवं दिलेल्या पाठिंक्याबद्दल श्री मोदींनी जनतेचं आभार मानले ई वे बील संदर्भातील करदात्यांना दाखल केलेल्या समस्या अववा तक्रारी वाहतूकदारांनी त्यांच्या वाहवाच्या जप्तीबाबत केलेल्या तक्रारी या सर्व समस्या विवारणा करिता केंद्र आणि राज्य सरकारतर्फे तक्रार निवारण अधिकाऱ्यांची वेमणूक करण्यात आली आहे

नागपूर विभागाकरिता केंद्रीय वस्तू सेवा कर आणि केंद्रीय उत्पाद विभागाचे सह आय्रक्त डॉ दिवेश बिसेव यांची बेमणूक तक्रार बिवारण अधिकारी म्हणून केली आहे ई चे बील संदर्भात वागपूर विभागातील व्यापार आणि उद्योग क्षेत्राला येणाऱ्या कोणत्याही अडचणी आणि समस्या डॉ दिवेश बिसेन तक्रार निर्वारण अधिकारी यांच्या समक्ष मांडता येणार आहेत अहमदनगर जिल्ह्यातील विछवंडे धरणाचे कामपूर्ण झाले असून या धरणातून बंद पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी प्रसवठा करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाळवावा अशी सूचना केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री वितीन गडकरी यांनी केली आहे माजी मंत्री श्री मध्रकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळवं आज श्री गडकरी यांची त्यांच्या विवासस्थानी भेट घेतली या बैठकीत श्री गडकरी यांनी ही सूचना केली

सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे याम्रळं देशात लाखो रोजगार विर्माण होतील आणि भारताच्या अंतर्गत आणि जागतिक व्यापारात येणाऱ्या बाद्या दूर होतील अनेक परदेशी कंपन्या भारताकडे निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील प्रमुख केंद्र म्हणून पाहत आहे तसंच मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्किल इंडियासारख्या उपक्रमांनी कुशल मवूष्यवळासह किफायतशीर व्यवस्थेला प्रोत्साहन दिले आहे अलिकडच्या काळत केंद्र सरकारने कार्यक्षम लॉजिस्टिक्स सेवांच्या माध्यमातून व्यापाराला चालवा देण्यासाठी अबेक उपाययोजना केल्या आहेत यात सीमा तसंच सीमापार क्षेत्रात व्यापारी घडामोडींचे दस्तावेज तयार करणे समर्पित मालवाहतूक मार्गिका बंदर आणि अव्य पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक आदीचा समावेश आहे

बबबराव लोणीकर यांनी सांगितलं राज्यातील पाणी पुरवळ सुयोग्य रितीनं होण्यासाठी आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला श्रुध्द पिण्याचं पाणी मिळवं यासाठी श्री

मागील चार वर्षाच्या कालावधीत पाणी पुरवळ विभागाला चांगलीच गती देऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना भारत विर्माण योजना या योजनांमध्ये अपूर्ण असलेल्या योजनांना पूर्ण करण्यावर भर दिला

नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खेळची आवड निर्माण क्रावी त्यांच्यातील प्रतिभावंत खेळाडू पुढे येऊन शहाराचा नावलौकिक करावा यासाठी महापालिकेनं पुढकार घेतला आहे

च्या प्रत्येक शाळंमध्ये लवकरच एयलेटिक्स आणि बुद्धीबळ खेळचे घडे दिले जाणार आहेत यासाठी प्रत्येक शाळेत मानधव तत्त्वावर प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचं म न

नागेश सहारे यांनी सांगितलं महावगरपालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा विषयक वातावरण तयार करूव प्रतिभावंत खेळाइंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उदेशानं श्री सहारे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा शाळंमधील सर्व क्रीडा शिक्षकांची बैठक घेण्यात आली यावेळी बोलताना श्री सहारे म्हणाले की महावगरपालिकेच्या शाळंमध्ये अनेक प्रतिभावंत विद्यार्थी आहेत मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शव मिळत वसल्यानं ते पुढे येऊ शकत नाही शिवाय काही म

शाळांमध्ये मैदावही उपलब्ध आहेत मात्र देखरेळीअभावी त्यांचीठी अवस्था वाईट आहे या मैदानांवा द्ररूस्त करूव इयं विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा मिळवून देता चेईल महापालिकेव्या शाळांमध्ये क्रीडा विषयक रूवी विर्माण करूव विद्यार्थ्यांना खेळच्या जवळ आणण्याचा मनपाचा मानस आहे ग्रलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता गेली काही दिवस क्सक्त करण्यात येत होती काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सुवना आहेत

उदय पाटील यांनी केली आहे बॉंडअळी संदर्भातील जनजागरण करणाऱ्या चित्ररथाला ठिरवी झेंडी वाखवताना त्यांनी माध्यमांशी बोलताना ठी माहिती दिली राज्य सरकारच्या मार्फत गुलाबी बोंड अळी पासून कपासीचे संरक्षण क्रावं चासावी अनेक मोठीम राबवली जात आहे

वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाचा समारोप काल ग्रंबई मरावी साहित्य संघाचं मरावी संगीत नाटक सब्यस्त खड्य नाट्कानं झाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे रोखवेक विर्भीड आणि प्रगल्भ विचार वाटकातील संवादांमध्रन स्पष्ट जाणवले या नाटकाचं दिव्दर्शन प्रमोद पवार यांचं होतं तर नाटकाला विख्यात संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांनी संगीत दिलं होतं या वाट्कातील मर्मबंधातली ठेव ही आणि शतजब्म शोधिताना या अजरामर गाण्यांनी रसिकांना मंत्रमुख्य केलं समायेपीय कार्यक्रमात प्रमोद रामटेके बंदिनी सहस्त्रबुद्धे आणि ठेमंत वैष्णव चा ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात आला उत्तर बागप्रातील प्रस्तावित आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे विर्देश स्वायी समिती सभापती श्री वीरेंद्र कुकरेजा यांवी दिले स्थायी समिती सभापती यांवी उत्तर वागपुरातील प्रस्तावित आणि प्रलंबित कामांचा आढावा स्थायी समिती सभापती कक्षात घेतला